समित्यांचं केंद्रसरकारकडून पूर्नगठन दिल्ली ओदिशा तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी आयुष्यमान भारत योजनेत सहभागी व्हावं असं केंद्राचं आवाहन भारतीय रिझर्व्ह बँक चालू आर्थिक वर्षाच्या पतधोरणाचा द्सरा द्वैमासिक आढावा आज जाहीर करणार देशाच्या विविध भागात गेल्या काही दिवसात सौम्य झालेल्या उष्णतेच्या लाटेची तीव्रता प्न्हा वाढली क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत साऊदम्पटन इथं झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर सहा गडी राखून मात करत भारताची विजयी सलामी सरकारनं आठ मंत्रीमंडळ समित्यांचं प्र्नगठन केलं आहे त्यात नियुक्तीसमिती निवासविषयक समिती आर्थिक व्यवहार संसदीय कामकाज राजकीय व्यवहार स्रक्षा ग्ंतवणूक आणि वृद्धी तसंच रोजगार आणि कौशल्य विकास विषयक मंत्रीमंडळ समित्यांचा समावेश आहे मंत्रीमंडळ सचीवालयानं काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली आहे सुरक्षाविषयक समितीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग गृहमंत्री अमित शहा अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ एस जयशंकर यांचा समावेश आहे निय्क्तीसमितीतही प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांचा समावेश आहे गृंतवणूक आणि वृदधी समितीत प्रधानमंत्री गृहमंत्री तसंच गृह रस्ते वाहतूक आणि महामार्ग अर्थ आणि कंपनी व्यवहार रेल्वे तसंच वाणिज्य आणि उदयोगमंत्र्यांचा समावेश आहे देशाच्या आर्थिक विकासात वृद्धी करण्यासह ग्ंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन नव्या मंत्रिमंडळ समित्या स्थापन केल्या आहेत गृंतवणूक आणि आर्थिक विकासासंदर्भात स्थापन केलेल्या पाच सदस्यीय मंत्रिमंडळ समितीत गृह मंत्री अमित शाह अर्थमंत्री निर्मला सीतारामन रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि रेल्वे मंत्री पिय्ष गोयल यांचा समावेश आहे तर रोजगार आणि कौशल्यविकासाच्या संधी निर्माण करण्याबाबत स्थापन केलेल्या दहा सदस्यीय समितीत कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर मन्ष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान कौशल्य आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार नागरी विकास मंत्री हरदीप पुरी यांच्यासह निर्मला सीतारामन पिय्ष गोयल आणि नितिन गडकरी यांचाही या समितीत समावेश आहे केंद्र सरकारच्या आय्ष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत सहभागी होण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी दिल्ली ओदिशा तेलंगणा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांना केलं आहे

हर्षवर्धन यांनी या पाच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे सहकारी संघभावनेतून या योजनेसाठी आर्थिक स्रोत उपलब्ध केले जातील असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे यासंदर्भात ओदिशाचे म्ख्यमंत्री नवीन पटनायक दिल्लीचे म्ख्यमंत्री अरविंद केजरीवाल पश्चिम बंगालच्या म्ख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत बोलणं झालं आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्याशी यासंदर्भात चर्चा करणार असल्याचं हर्षवर्धन यांनी सांगितलं केरळमधे निपाह विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळल्याच्या वृत्ताम्ळे लोकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन केंद्रसरकारनं केलं आहे यावर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत आपण स्वतः केरळच्या आरोग्यमंत्री के

शैलजा यांच्याशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला असून एकदंर स्थितीवर आपलं लक्ष असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे केरळच्या आरोग्यविभागानं केलेल्या उपाययोजनांचा केंद्रीय समितीनं आढावा घेतला असून बाधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशीही चर्चा केली असल्याचं त्यांनी सांगितलं केरळच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी एर्नाकूलमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विशेष कक्ष उभारला आहे

केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर आज म्म्बईत फिल्म्स डिव्हिजनच्या आवारात वृक्षारोपण करणार आहेत हॅशटॅग सेल्फी विथ सॅपलींग या उपक्रमाला चालना देत पर्यावरणरक्षणा विषयी जनजागृती करण्याच्या उद्देशानं हे वक्षारोपण केलं जाणार आहे

चित्रपट जगतानं हॅशटॅग सेल्फी विथ सॅपलींग या उपक्रमाचा प्रचार प्रसार करावा यासाठी जावडेकर चित्रपट सृष्टीतल्या अनेक प्रतिथयश व्यक्तींशी संवादही साधणार आहेत साई अर्थात भारतीय क्रीडा प्राधिकरणाची सर्व क्रीडांगणं आणि अकादमी पर्यावरणस्नेही करण्याची घोषणा क्रीडा मंत्री किरण रिजीजू यांनी केली आहे ते काल जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण केल्यानंतर बोलत होते पृथ्वी हिरवी करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी प्रतिज्ञा त्यांनी यावेळी केली ही लांब पल्ल्याच्या उपक्रमाची केवळ स्रुवात असून साईची सर्व क्रीडांगणं आणि अकादर्मींमधे आणखी खूप मोठया संख्येनं झाडं लावली जातील असं त्यांनी सांगितलं योग हा आपल्या आय्ष्याचा अविभाज्य भाग बनवा आणि इतरांनाही त्यासाठी प्रेरित करा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलं आहे योगाचे लाभ विलक्षण आहेत असं मोदी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे एका योगासनाचा व्हिडीओही त्यांनी पोस्ट केला आहे

भारतीय रिझर्व्ह बँक चालू आर्थिक वर्षाच्या पतधोरणाचा द्सरा द्वैमासिक आढावा आज जाहीर करणार आहे यासाठीची बैठक मंगळवारपासून स्रु आहे

यात अर्थ बँकिंग विमा आउट सोर्सिंग संशोधन आणि विकास क्रियर तंत्रज्ञान चाचणी आणि विश्लेषण या सेवांचा समावेश आहे देशाच्या विविध भागात गेल्या काही दिवसात सौम्य झालेली उष्णतेची लाट प्न्हा तीव्र झाली आहे

दिल्लीत आज मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे ओदिशात पश्चिम भागात उष्णतेचा कहर आहे

त्यापाठोपाठ नागपूरमध्ये सर्वाधिक तापमान होतं भारताच्या क्रिकेट संघानं एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धैत काल विजयी सलामी दिली

आफ्रिकेचा हा स्पर्धेतला सलग तिसरा पराभव ठरला

आज ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे

खराब हवामान घनदाट जंगल आणि द्र्गम क्षेत्र अशा प्रकारची आव्हानं असतानाही या विमानाची शोध मोहीम युद्धपातळीवर सुरु आहे असं संरक्षण मंत्रालयान सांगितलं लष्कर नौदल पोलीस आणि राज्य सरकारच्या मदतीनं जमिनीवर शोधमोहीम सुरु आहे खराब हवामानामुळे काल रात्री थांबवलेली हेलिकॉप्टरद्वारे शोधमोहीम आज पुन्हा सुरु केली जाईल गुजरातमधल्या बनासकांठा आणि शेजारच्या जिल्ह्यांमधल्या काही भागांना काल रात्री भूकंपाचा धक्का बसला